पोलंड ग्रां प्री

या अहवालानुसार गेल्यावर्षभरात वित्तीय तूट तीन पूर्णांक चार दशांश टक्क्यांवर रोखण्यात यश मिळालं आहे

खाजगी ग्ंतवणूक वाढवणं त्यातून रोजगार निर्मिती निर्यात वाढ आणि पर्यायाने मागणीत वाढ असं संपन्नतेचं चक्र अहवालात स्चवण्यात आलं आहे सामाजिक क्षेत्रातली प्रगती तंत्रज्ञान आणि ऊर्जा स्रक्षा या म्द्दयांचा वापर या अहवालात प्रतीत झाला असल्याचं अभिप्राय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर दिला आहे मुख्य आर्थिक सल्लागार के व्ही सुब्रमणियन यांनी म्हटलंय की देशाचा जीडीपी दर वाढवत असतानाच वितीय स्थैर्य कायम ठेवण्याचा सरकारचा निर्धार या अहवालातून दिसून येतो काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी या अहवालात वाढीची उद्दिष्ट नसल्याची टीका केली आहे सरकार अर्थव्यवस्थेबद्दल निराशावादी असल्याचं वाटतं असं त्यांनी म्हटलं आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्प सादर करतील मोदी सरकार द्स यांदा सतेवर आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे अर्थमंत्र्यांच्या भाषणाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरुन ऐकता येईल त्याम्ळे राष्ट्रीय बातमीपत्राच्या वेळेत बदल करण्यात आला आहे

इतर बातमीपत्र नियोजित वेळेत प्रसारित होतील सरकारनं प्रादेशिक ग्रामीण बँकांची परीक्षा जाहीर केल्या आहेत इंग्रजी आणि हिंदीसह एकूण तेरा प्रादेशिक भाषांमधे ही परीक्षा घेतली जाते अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात ही माहिती दिली प्रथम श्रेणी आणि सहाय्यक अधिकारी या पदासाठी ही परीक्षा असून अधिकाधिक स्थानिक य्वकांना रोजगार संधी मिळावी यासाठी ही परीक्षा होईल असं त्या यावेळी म्हणाल्या

देशात वैद्यकीय शिक्षणामधे पारदर्शकता जबाबदारी आणि ग्णवता वाढवण्याच्या दृष्टीनं ही स्धारणा स्चवण्यात आली आहे

अंमली पदर्थांचं व्यसन लागलेल्या देशातल्या काही व्यसनाधीन नागरिकांचं व्यसन सोडवण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत असं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री थावरचंद गेहलोत यांची आज सांगितलं देशात नागरिकांसह विविध भागातल्या शालेय विद्यार्थ्यांमधे हे व्यसन वाढत असल्याच्या बातम्या वाढत असून त्यासंदर्भात आलेल्या प्रस्तावाला ते आज राज्यसभेत उत्तर देत होते

राज्यसभेत आज अमर पटनाईक आणि सस्मित पात्रा यांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली हे दोघेही बिज् जनता दलाचे प्रतिनिधी आहेत सौम्या रंजन पटनाईक आणि अच्य्त सामंता यांनी राजीनामा दिल्यानं दोन जागा रिक्त झाल्या होत्या

कच्च्या इंधन तेलाच्या दरात गेल्या काही आठवड्यांमधे मोठे चढउतार झाल्याचा पार्श्वभूमीवर तेल आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रशियाचे ऊर्जामंत्री अलेक्झांडर नोवाक यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली आणि चिंता व्यक्त केली उभय देशांमधे ऊर्जा आणि हायड्रोकार्बन क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं दोघांमधे चर्चा झाली

टिकटॉक या सोशल मेडिया एपवर बंदी घालण्यासंदर्भातल्या याचिका मद्रास उच्च न्यायालयातून इतरत्र हलवायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला याचिकेवर सरन्यायाधीश न्यायम्ती रंजन गोगोई यांनी असहमती व्यक्त केली

त्यान्सार मद्रास उच्च न्यायालयानं काही अटींघालून एपवरचे प्रतिबंध हटवलेही होते दहशतवादाचं समूळ उच्चाटन आणि सीमावाद मिटवण्यासाठी पाकिस्ताननं ठाम आणि विश्वासार्ह पावलं उचलावीत अशी ताकीद भारतानं पाकिस्तानला दिली आहे पाकिस्तानसोबत चांगले संबंध असावेत अशी भारताची इच्छा असल्याचं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही म्रलीधरन यांनी राज्यसभेत सादर केलेल्या लेखी उतरात म्हटलं आहे

क्ख्यात ग्न्हेगार दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच असल्याचं आता सर्वांनाच माहीत असून भारतानं वारंवार पाकिस्तानकडे त्याचा ताबा मागितला आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश क्मार यांनी आज नवी दिल्ली इथं सांगितलं की भारताच्या अशा प्रकारच्या मागण्यांकडे पाकिस्तान नेहमीच द्र्लक्ष करत आला आहे आपल्या भूमीवरुन दहशतवादी कारवायांना आळा घालण्याचा प्रयत्न करत असल्याची धूळफेक पाकिस्तानने कायम केली आहे

इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता इथल्या नागरिकांनी शहरात प्रमाणाबाहेर वायू प्रद्षण झाल्याप्रकरणी सरकारविरोधात तक्रार दाखल केली आहे

महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात तिवरे इथं धरण कोसळल्यानं बेपत्ता झालेल्या आणखी तिघांचे मृतदेह एनडीआरएफनं आज शोधून काढले आहेत त्यामुळे बेपत्ता झालेल्या तेवीस जणांपैकी एकंदर सोळा मृतदेह हाती लागले आहेत

आणखी सात मृतदेह शोधण्याचं कार्य सुरू आहे सापडलेल्यांपैकी दोन मृतदेह घटनास्थळापासून बावीस किलोमीटर अंतरावर चिपळूणजवळ वाशिष्ठी नदीच्या पुलाखाली सापडले आहेत

एकेरीत अव्वल मानांकित नोवाक जोकोविचसह केव्हीन अँडरसन कॅरोलिना लिस्कोवा आणि सिमोना हालेप यांनी तिस या फेरीकडे आगेकूच केली आहे पोलंडमधे स्रु असलेल्या ग्रां

तिस या क्रमांकावर भारताचीच व्ही के बिस्मया होती थाळीफेकीमधे तेजिंदरपाल सिंग तूरला कांस्य पदक मिळालं